हजार कोटी रुपयांची योजना जाहीर धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाची आन्षंगिक तयारी ठेवावी असे पालकमंत्री डॉ

नितीन राऊत यांचे निर्देश

शिबिरांचे आयोजन आजपासून सुरू विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकटासह मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली इथं आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज या योजनांसंबंधिच्या धोरणात्मक प्रस्तावांची माहिती दिली याअंतर्गत प्रवासासाठीच्या रजांकरता सवलत व्हाऊचर तसंच सणास्दीसाठी अगाऊ रक्कम वितरीत केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

सी एम आर नं दिली आहे

आता एक्या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांचे कोरोना जनांदोलनाबाबत केलेले आवाहन संपूर्ण जनतेला विनम असं आवाहन करते की आपण कामाच्या ठिकाणी जात असतांना मास्कचा वापर करा त्याचबरोबर वारंवार सॅनिटाइजरने हाथ स्वच्छ करा

मात्र कोरोना महामारीचे थैमान लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या निर्णयान्सार धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करणार असे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथील बैठकीत सांगितले

राज्य शासनाने कोणताही यात्रा महोत्सव आणि धार्मिक स्थळ न उघडण्याचा निर्णय घेतला आहे त्याम्ळे स्मारक समितीने घेतलेल्या निर्णयासोबत प्रशासन आहे तथापी उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी प्रशासन बांधील राहील तोपर्यंत अनुषंगिक पूर्वतयारी ठेवावी असेही त्यांनी सांगितले शिक्षण मंत्री राज्यात कोरोना विषाण्चा वाढता संसर्ग लक्षात घेऊन दिवाळीच्या अगोदर शाळा उघडल्या जाणार नाहीत असं आज राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं राज्य सरकार अनेक पर्यायांवर विचार करत असल्याचं त्या म्हणाल्या शैक्षणिक वर्ष पूर्ण करणं आणि विदयार्थ्यांच्या आकलन करण्याची पद्धती शोधणं हे आपल्यासमोर प्रम्ख आव्हान आहे असं त्यांनी सांगितलं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही कोरोनाची स्थिती नियंत्रित होईपर्यंत महाविदयालये सुरू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं नाना पटोले कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरू केली असून आरोग्य तपासणीच्या दृष्टीने ही मोहिम अत्यंत उपयूक्त असून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ग्रामस्थांना प्रेरीत करा असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लोकप्रतिनिधींना पत्राव्दारे केले आहे हे आवाहन लेखी स्वरूपात भंडारा जिल्हयातील सर्व लोकप्रतीनिधींना पाठविण्यात आले आहे

सी सी च्या महाराष्ट्र संचालनालयाच्या नागपूर विभागातर्फे ऑनलाइन शिबिरांचे आयोजन आजपासून करण्यात येत आहे

सी सी अधिकारी सहभागी झाले आहेत शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी नागप्र एन सी सी चे ग्र्प कमांडर ग्र्प कॅप्टन एम

या शिबीरांमध्ये राज्याचा इतिहास खाद्यसंस्कृती भाषा आणि स्वच्छते बाबत चर्चा आणि सादरीकरण हे घटक समाविष्ट आहेत कोवीडच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन शिबिरार्थींना सहभागी होण्याचे आवाहन ग्र्प कमांडर कलीम यांनी केलं आहे महिला मोर्चा राज्यात दिवसागणिक वाढत असलेले महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने आक्रोश केला वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन पार पडले यावेळी महिला मोर्चच्या जिल्हाध्यक्षा मिनाताई काळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात भाजपाचे नेते राज् पाटील राजे जिल्ह्याचे महामंत्री नागेश घोपे सहभागी झाले सेंद्रिय शेतमाल ब्लडाणा जिल्ह्यातील चैतन्य वाडी इथं सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्राचे उद्घाटन राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले बुलडाणा अर्बन कृषी विभाग यांच्या समन्वयाने सदर सेंद्रिय कृषी मालक विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत याठिकाणी सेंद्रिय भाजीपाला फळे वन्य शेतमाल विक्री राहणार आहे या केंद्राचा शहरातील ग्राहकांनी लाभ घेव्न सेंद्रिय शेतमाल खरेदी करावा असे आवाहन यावेळी मान्यवरांकडून करण्यात आले शेती न्कसान ब्लडाणा जिल्हयामध्ये परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन नुकताच फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे न्कसान झाले आहे जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा परतीचा पाऊस झाल्याम्ळे शेतातील सोयाबीन भिजल्या न्कतीच फ्टलेली कापसाची बोंडेही फुटल्याने नुकसान झाले काही ठिकाणी बोंडे काळवंडल्याचे दिसून येत आहे ब्लडाणा चिखली खामगाव मलकाप्र मोताळा जळगाव जामोद नांद्रा शेगाव लोणार देऊळगाव राजा मेहकर संग्रामपूर नांद्रा तालूक्यातही हा पाऊस जोरदार बरसला त्यामूळे पिकांचे मोठे न्कसान झाल्याचा अंदाज आहे येत्या पाच दिवसातही परतीचा पाऊस म्सळधार बरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मका कापूस तूर सोयाबीन भाजीपाला पिकांचेही न्कसान होत आहे

ग्णांची अट शिथिल अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली ग्णांची अट शिथिल करण्यात आली असून सुधारित गुणांच्या अटीनुसार पृढील प्रवेश होणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले

बारावीचे पात्रता ग्ण पाच टक्क्यांनी कमी केले आहेत याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना होणार आहे

ते काल समाज माध्यमांवरून बोलत होते लसींना आपत्कालीन परवानगी देण्यासाठी रुग्णांची स्रक्षितता तसंच लसींविषयीची निष्कर्ष योग्य माहिती हाती असण्याची गरज असते मात्र अनेक लसी चाचणीच्या द्सऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत त्यांचे निष्कर्ष अजूनही हाती यायचे आहेत असं त्यांनी सांगितलं

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकटासह म्सळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे